त महाराष्ट्राच्या जलवाहत्कीच्या सेवेतील भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी ही पहिली रोरो सेवा स्रू

पाकिस्तानच्या हद्दीतून ख्ष्कीच्या मार्गाने येणाऱ्या प्रवाशांची वाहत्रकही आज मध्यरात्रीपासून स्थगित होईल बांगलादेश नेपाळ भूतान आणि म्यानमारच्या सीमेवरुन काही विशिष्ट तपासणी नाके वगळता कालपासूनच प्रवेशबंदी लागू झाली आहे कोविड एकोणीस या आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सार्क राष्ट्रांच्या प्रतिनिधींबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी दूरदश्य प्रणालीद्वारे संवाद साधत आहेत सार्कच्या नेतृत्वाखाली देशांनी कोरोना विषाणूचा प्राद्र्भाव रोखण्यासाठी ठोस कार्यक्रम आखावा तसंच साऱ्या जगाला दक्षिण आशियाने एक वस्त्पाठ द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली दरम्यान कोरोना आजाराचा रुग्ण औरंगाबाद शहरातही आढळला आहे

राज्याच्या आरोग्य विभागानं आज म्ंबईत याबाबतची माहिती जाहीर केली

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकान्सारच होणार आहेत राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने आज हे परिपत्रक जारी केले कोरोनाचा विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी जालना जिल्ह्यातल्या नगरपरिषद नागपंचायत क्षेत्रातल्या सरकारी खासगी शाळा महाविद्यालय आणि अंगणवाड्या उद्यापासून बंद राहणार आहेत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली जागतिक स्तरावर पसरलेल्या कोरोना वायरस साथीची धास्ती राज्यातील सर्वच कारागृह प्रशासनाने घेतली आहे

त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून त्याला कोरोना झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे

मात्र सर्व शैक्षणिक विभागातील संचलित आणि संलग्नित महाविद्यालयातील आणि प्रशासकीय विभागातील प्रशासकीय व इतर आवश्यक कामकाज स्रू राहील याशिवाय विदयापीठाच्या परीक्षा स्दधा नियोजित वेळापत्रकान्सार होतील प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या दृष्टीने विद्यापीठात विभागातील वाचन कक्ष कमवा व शिका योजना व्यायाम शाळा उद्यान अिथतीग़ह व सर्व क्रीडा स्विधा बंद राहतील अशी माहिती विद्यापीठाचे प्रभावी क्लसचिव डॉ नीरज खटी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रतिबंध करण्याकरिता राज्य शासनाने अत्यावश्यक पावले उचलली असून यंत्रणा स्सज्ज आहे नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन पालकमंत्री अँड

मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांनी उदया विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडावा आणि बहमत सिदध करावे असे निर्देश राज्यपाल लालजी टंडन यांनी दिले आहेत विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होत असून सुरुवातीला राज्यपालांचं अभिभाषण होईल

चौहान यांच्या नेतृत्वाखाली गोपाल भार्गव नरोतम मिश्रा आणि भूपेंद्र सिंग यांच्या शिष्टमंडळाने काल राज्यपालांची भेट घेऊन बहमत सिद्ध करण्याचे निर्देश सरकारला देण्याची मागणी केली दरम्यान विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी आमदारांनी अधिवेशनाला उपस्थित रहावे असा पक्षादेश काँग्रेसने काढला आहे केंद्र सरकारने लोकांच्या कल्याणासाठी विविध कायदेशीर उपायांसह अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत देशातील ई सिगारेटचे उत्पादन आयात निर्यात वाहतूक विक्री वितरण संग्रहण आणि जाहिरात करण्यास बंदी घालण्यासाठी संसदेने इलेक्ट्रॉनिक सिगरेटचा कायदा केला आहे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा कायदा सरकारने आणला असून या माध्यमाने देशातील मोठ्या लोकसंख्येस ई सिगारेट कंपन्यांना लक्ष्य करण्यात आलं आहे नागपूर जिल्ह्यातल्या कामठी येथे एकात्मिक बाल विकास प्रकल्प सेवा योजना अंतर्गत पोषण अभियान जनजागृती जागृती रॅलीचा श्भारंभ करण्यात आला

भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी ही रोरो सेवा म्हणजे महाराष्ट्राच्या जलवाहत्कीच्या सेवेतील मैलाचा दगड ठरेल राज्याच्या किनारपट्टीमध्ये अशी जलवाहतूक फायदेशीर ठरेल हे लक्षात घेऊन अशी सेवा स्रू करण्यास प्राधान्य देण्यात येईल असे म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक्स फेरी सेवा आणि मांडवा टर्मिनल सेवा आजपासून सुरू झाली आहे कोरोना संदर्भातील परिस्थिती लक्षात घेता भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार नाही असे कालच म्ख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते मात्र कार्यक्रमाच्या औपचारिकतेसाठी न थांबता प्रवाशांच्या सोयीसाठी लगेच ही सेवा स्रू करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते

वाशीम जिल्ह्यातील एकब्र्जी प्रकल्पावर गेल्या अनेक वर्षापासून पासून प्लेमिंगो सह अन्य विदेशी प्रजातीच्या पाहण्या पक्षांचे आवागमन दरवर्षी होत असते यातील काही पक्षी अनेक दिवस इथेच म्क्कामाला असतात या विदेशी पाहण्यांना पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटकाची या तलावावर एकच गर्दी होत असते यावर्षी हवामानातील बदलाच्या पार्श्वभूमीवर प्लेमिंगो पक्षांचे आगमन द्र्मिळ झाले त्यामुळे पक्षी निरीक्षणासाठी साठी एकब्र्जी प्रकल्पावर येणाऱ्या पर्यटकाची संख्या घटली आहे अशी माहिती आमच्या प्रतिनिधीने दिली आहे सातारा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार हिंद्राव नाईक निंबाळकर यांचं आज पहाटे पुण्यात निधन झालं

फलटणनगरीचं नगराध्यक्षपद त्यांनी भूषविलं होते इंडियन प्रिमियर लीग क्रिकेट सामने यंदा कमी अवधित उरकले जाण्याची शक्यता असल्याचं क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांग्ली यांनी म्हटले आहे

त्यानंतरही सामने बंदिस्त मैदानात घेण्याचा विचार करण्यात येईल असे ते म्हणाले स्रक्षिततेलाच सर्वोच्च प्राधान्य असून दर आठवड्याला परिस्थितीचा आढावा घेण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केले दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव आणि नागप्रचे माजी महापौर सदानंद फ्लझेले यांचं आज सकाळी नागप्रात निधन झालं

भारतरत्न पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे निकटचे सहकारी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंदजी फ्लझेले यांना माझी विनम्र आदरांजली नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी चे व्यवस्थापन असो की नागपूरचे उपमहापौर पद सदानंदर्जींनी आपल्या कार्यात्न सगळ्यांपुढे आदर्श निर्माण केला त्यांच्या निधनाने आंबेडकर चळवळीचेच नाही तर माझे वैयक्तिक मोठे न्कसान झाले आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली

बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद फ्लझेले यांच्या निधनाने दीक्षाभूमीसाठी आपले आय्ष्य समर्पित केलेल्या आंबेडकरी चळवळीतील एका सच्च्या अन्यायास आपण म्कलो आहोत अशा शब्दांत म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे